परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय सिंग ठाकूर यांनी आज बँकॉक श्रे वार्ताहरांना ही माहिती दिली भारत असियान शिखर परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाच्या समस्येचा मुद्दा उपस्थित केला आणि या देशांच्या शांतता आणि स्थैर्याला हा धोका असल्याचं सांगितलं असियान देशांच्या नेत्यांनीही प्रधानमंत्र्याच्या मताचं समर्थन केलं आणि सामरिक सहकार्याबाबत सहमती व्यक्त केली भारत प्रशांत क्षेत्रामध्ये भारत आणि असियान देशांनी एकत्र काम करायचा निर्णय घेतला आहे असं ठाकूर यांनी सांगितलं प्रधानमंत्री मोदी यांनी थायलंडचे प्रधानमंत्री प्रयूत ओ चान आणि ा डोनेशियाचे अध्यक्ष जोको विदोदो यांची भेट घेतली संरक्षण उद्योग क्षेत्रातल्या संधींची चाचपणी करण्याबाबत आणि या क्षेत्रातल्या सहकार्याबाबत भारत आणि थायलंड यांनी सहमती व्यक्त केली भारत आणि डीनेशिया यांनी भारत प्रशांत क्षेत्रात सागरी क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचं सामाईक उद्दिष्ट साध्य करता यावं याकरता शांतता सुरक्षा आणि समुद्दीसाठी एकत्र काम करण्याची वचनबद्धता व्यक्त केली अशी माहिती ठाकूर यांनी दिली वैद्यकीय स्वयंचलित वाहन आणि कृषी उत्पादनांसह भारतीय उत्पादनांना आपल्या बाजारपेठा आणखी जास्त प्रमाणात खुल्या करून देण्याची गरज मोदी यांनी अधोरेखित केली डीनेशियन कंपन्यांना भारतामध्ये गुंतवणूक करण्याचं निमंत्रण प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज अकोला जिल्ह्यात म्हेसपूर कापशी चिखलगाव डिल्या शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांना दिलासा दिला पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत शासन कटिबद्द असल्याचं त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांनी नुकसान झालेल्या सोयाबीन ज्वारी यासह विविध पिकांच्या शेताना भेट दिली अकोला जिल्ह्यात कापूस सोयाबीन ज्वारी या पिकांचं अतोनात नुकसान झालं असून सरसकट नुकसान भरपाईचे प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत

शेतकऱ्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विभाग प्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली यावेळी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजीत पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आज कन्नड तालुक्यात कानडगाव शिवारात शेतकऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांनी शेतात जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणीही केली त्यानंतर औरंगाबाद क्रिं घेतलेल्या वार्ताहर परिषदेत त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली दहा हजार कोटी रुपयांची मदत अपुरी असल्याचं सांगितलं

शिवसेनेचे यूवा नेते अदित्य ठाकरे कोकण दौ यावर असून त्यांनीही शेती पिकांच्या नुकसानीची पाहणी केली

त्याबाबतचे पंचनामे करण्याचं काम वेगाने सुरू आहे अशी माहिती रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं आज जारी केली जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर आणि शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज लांजा आणि राजापूर तालुक्यातल्या नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली किमान अटी आणि शर्ती ठेवून शासनानं सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीसंदर्भात पालकमंत्री रामदास कदम यांनी जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची आढावा बैठक आज सकाळी शासकीय विश्रामगृहात घेतली हिंगोलीचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आपल्या जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वासन दिलं लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही आज निलंग्यात जाऊन पीक परिस्थितीचा आढावा घेतला आणि तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेर तालुक्यात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आज शेतीच्या नुकसानीची पाहणी केली एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही यासाठी पंचनामे करताना अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या अकोला जिल्ह्यात शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी तर वाशिम जिल्ह्यात पालकमंत्री संजय राठोड यांनी आज पाहणी दौरा केला जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही ममुराबाद आणि विदगाव श्वि शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या नंदुरबार जिल्ह्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांनी शहादा तालुक्यातल्या कळंब द्धखेडा अनरद वरुळ गावातल्या नुकसान झालेल्या शेतातल्या पीकांची पाहणी केली आणि संबंधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिले अतिवृष्टीमुळे या भागात कापूस मका सोयाबीन अशा विविध पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अवकाळी पावसानं राज्यातल्या शेतक यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करा असं आवाहन राष्ट्रवादी कॉंप्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे ते आज मुंबईत राष्ट्रवादी कॉंप्रेसच्या बैठकीत बोलत होते विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या उमेदवारांनी खचून न जाता नव्या जोमानं उभं रहावं कमी मताधिक्यानं निवडून आलेल्या उमेदवारांनी स्वतःचं आत्मपरिक्षण करावं असा सल्ला त्यांनी दिला कार्यकर्त्यांनी आगामी शिक्षक पदवीधर निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करावं अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली पक्ष सोडून ज्यांना जायचं आहे त्यांनी आत्ताच जावं असा आाराही पवार यांनी दिला तरुण उमेदवारांना पक्षानं संधी दिली आहे त्याचं त्यांनी सोनं करावं असं ते म्हणाले नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याबाबत चर्चा करण्यासाठी आज पिंपळगाव बसवंत ॐ राज्य द्राक्ष बागाईतदार संघानं बैठक आयोजित केली होती पालकमंत्री गिरीश महाजन या बैठकीला उपस्थितीत होते द्राक्ष बागायतदारांना दिलासा देण्यासाठी शासन उपाययोजना करेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

राज्यात विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन दहा दिवस होत आले तरी नव्या सरकारच्या स्थापनेबाबतचा तिढा अद्याप कायम आहे नव्या सरकारची स्थापना लवकरात लवकर झाली पाहिजे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे ते आज अकोला क्रि बातमीदारांशी बोलत होते अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे आणि काळजीवाहू सरकारला निर्णय घेण्यात काही मर्यादा असतात त्यामुळे हे प्रश्र सोडवण्यासाठी नवं सरकारची स्थापना लवकरच होईल असं ते म्हणाले राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरु असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोचले असून सत्तेचं गणित जुळून आल्यावर माध्यमांसमोर मांडू असं त्यांनी सांगितलं भाजपाला हरियाणामधे सत्तेचं गणित जुळवण्यासाठी केवळ दोन दिवस लागले मात्र राज्यात सत्ता स्थापनेसाठी ऐवढा वेळ का लागत आहे असा सवाल त्यांनी केला शिवसेना आणि भाजपामधे आता केवळ मुख्यमंत्रीपदावरच चर्चा होईल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली असल्याचं ते म्हणाले यूती करण्यासाठी अमित शहा यांनी पुढाकार घेतला होता मग राज्यात सत्तास्थापनेसाठीही त्यांनी प्रढाकार घ्यायला हवा होता असं राऊत म्हणाले राज्यात सरकार स्थापनेसाठी येत्या सात तारखेपर्यंत कोणत्याही पक्षानं दावा केला नाही तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सरकार स्थापनेसाठी राज्यकीय पक्षांशी चर्चा सुरु करतील असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज सांगितलं आठवले यांनी काल संध्याकाळी यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली त्यांच्यासोबत राज्यमंत्री अविनाश महातेकर सदाभाऊ खोत तसंच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकरही होते आपण सात तारखेपर्यंत वाट पाहणार असुन त्यानंतर राज्यातल्या पक्षांशी चर्चा सुरु करु असं राज्यपालांनी सांगितल्यांची माहिती आठवले यांनी वृत्तसंस्थेला दिली राष्ट्रवादी कॉंप्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या नवी दिल्लीत कॉंप्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत

जळगावच्या सर्योदय सर्वसमावेशक मंडळानं आयोजित केलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ बालसाहित्यिक डॉ सुरेश सावत यांची निवड झाली आहे ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड माया ध्र्प्पड आणि दलूभाऊ जैन समेलनाचे प्रमुख पाहणे आहेत

मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी तर कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ तर विदर्भाच्या काही भागात लक्षणीय वाढ झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरी विकं राहिलं